मोदी यांनी मद्रीतून प्रवास कला आणि मुलांशी संवाद साधला त्यांनी मद्रीच्या दुसऱ्या टप्प्याची कोनशिलाही ठघ्रमी

गुजरातमधल्या जामनगर क्रं विविध प्रकल्पांचं उद्घाटन कल्यानंतर तव्विलत होत अशस्रदलांचा आपल्याला अभिमान वाटायला हवा असंही तक्रिणाला नुकत्याच पाकिस्तानवर क्लिल्बा हवाई हल्ल्यात भारताकड्याप्रिफ्लि लढाऊ विमानं असती तर त्याच आणखी चांगल पिरिणाम दिसल असत असंही त्यांनी नमूद कलि आयुष्यमान भारतयोजनस्क्रि गेरीबांना दर्जेदार आणि परवडण्यायोग्य आरोग्य सद्या मिळत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाल दिधासमोरच्या दहशतवाद आणि तिर आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी रचनात्मक आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचं तस्तिणालगुरु गोविद सिंग रुग्णालयाच्या साड्यातश खाटांच्या विस्तारित दालनाचं उद्घाटन कलि रुग्णालयाच्या नव्यानं बांधण्यात आलखा पीजी हॉस्ट्रलीम उद्घाटनही त्यांनी कल्ल त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी कल्ली आणि विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन अर्थात सौनी प्रकल्पाचं उद्घाटनही कलि

जामनगर हमसफर एक्सप्रस्तिला हिरवा झेंडा दाखवला

राजकोट कनालूस रव्विमांच्या दुपदरीकरण प्रकल्पाची पायाभरणीही त्यांनी क्लि

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गांधीनगर िं असंघटित क्षम्प्तिल्या कामगारांसाठी मासिक तीन हजार रुपयाविवृत्ती वस्ति दणीया राष्ट्रीय योजनधीउद्घाटन करणार आहर्त रस्वित्ती पियूष गोयल यांनी आज तूतीकोरिन क्विं तामीळनाडूतल्या विविध विकास योजनांचं उद्घाटन करताना ही माहिती दिली

वायूसाहा दशव्या रक्षणाबरोबर आपतकालीन परिस्थितीतही महत्वाची भुमिका बजावल्याचं राष्ट्रपतीनी अधोरखीत कल्ल भारतीय वायू सत्ती हा दक्तिचा गौरव असल्याचंही तख्तिवछी म्हणाला कोईम्बतूर जवळ सुलूर विमानतळावरच्या पाच दुरुस्ती कारखानआणि हकीमपक्षविमानतळाला यावळी राष्ट्रपतींनी सन्मानित कलि

चर्चेच्या दुसऱ्या पर्शीनंतर हा करार झाला कर्नाटकात लोकसभा निवडणूकीतल्या जागावाटपावरुन काँग्रस्तआणि जनता दल सक्विुलर संमिश्र सरकारमधञ्ञिज झालसी चर्चा निष्फळ ठरली बंगळुरु श्वे झालखिा या बैठकीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या अध्यक्षस्थानी होत तर मुख्यमंत्री कुमारस्वामी उपमुख्यमंत्री डॉ

या वर्षी शिवरात्र सोमवारी आल्यामुळविचं महत्त्व वाढलं आह पिशुपतिनाथ दक्षिलय आज दिव्यांच्या माळा पताकांनी सजवलं आहक् श्रीलंक्तीआज श्रद्ध आणि उत्साहात महाशिवरात्री साजरी क्ली जात आह अीलंक्तील तामिळ हिंदू समाज दधभर महाशिवरात्री साजरा करतो

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिक्ट्र परिषदत्तएकदिवसीय महिला क्रिक्ट्र मानांकन यादी आज जाहीर कल्ली

जम्मू कश्मिरमध्रपाकिस्तानी लष्करानं आज युद्धबंदीचं उल्लंघन करत अखनूर क्षमतिल्या नियंत्रण रक्षमतच्या भारतीय लष्कराच्या चौक्या आणि गावांनी लक्ष्य क्रळ पाकिस्तानी लष्करानं उखळी तोफांचाही मारा कळा त्याला सुरक्षादलांनी चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीत भारताची कसलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही